मुंबईत विधान भवन परिसरात झालेल्या शपथविधी कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमूख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली पूणे जिल्ह्यातून अजित पवार यांच्यासह दिलीप वळसे पाटील आणि दत्ता भरणे यांना मंत्रीमंडळात स्थान मिळालं आहे नेत्रसेवा प्रस्कार प्णे नेत्रसेवा प्रतिष्ठानचा यंदाचा राष्ट्रीय नेत्रसेवा प्रस्कार अरविंद आय केअर सिस्टिम या संस्थेला अस्थितज्ज्ञ डॉ

संचेती आणि ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांच्या हस्ते आज देण्यात आला नेत्रसेवेच्या क्षेत्रात पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान झोकून देऊन काम करत आहे असे गौरवोद्गार डॉ संचेती यांनी यावेळी काढले पाटणकर परस्कार रंगत संगत प्रतिष्ठान आणि श्यामची आई फाउंडेशनतर्फे दिला जाणारा भाऊसाहेब पाटणकर स्मृती प्रस्कार प्रसिद्ध कवी गीतकार गायक संदीप खरे यांना काल ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला भाऊसाहेबांनी मराठी शायरीच्या मुलखात केवळ आपलं अस्तित्व निर्माण केलं नाही तर अधिराज्य गाजवलं आणि मराठी कवींना मराठी शायरी हे साहित्याचं नवं दालन ख्लं करून दिलं अशा भावना सुधीर गाडगीळ यांनी यावेळी व्यक्त केल्या पुरूषोत्तम करंडक प्रुषोत्तम करंडक स्पर्धेच्या काल झालेल्या राज्यस्तरीय महाअंतिम फेरीत अहमदनगरच्या न्यू आर्टस कॉमर्स अंड सायन्स महाविद्यालयाच्या लालीया एकांकिकेला पाहिलं पारितोषिक मिळालं दुसरा क्रमांक दापोलीच्या फिशरी महाविद्यालयाच्या मर्सिया एकांकिकेला आणि तिसरा क्रमांक क्रूंदवाडच्या दत्त महाविद्यालयाच्या मोठा पाऊस आला आणि या एकांकिकेला मिळाला

टी स्थानक उद्यापासून वाकडेवाडी इथं स्थलांतरित करण्यात आलं आहे

टी प्रशासनानं पत्रकाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे त्यामुळे शिवाजीनगर बसस्थानकातून सुटणाऱ्या बस आता वाकडेवाडीच्या नवीन बसस्थानकातून सुटणार आहेत शिवाजीनगर एस

स्थानकाच्या जागेवर भूमिगत मेट्रो स्थानक होणार आहे या कामामूळे शिवाजीनगरचं स्थानक पुढच्या तीन वर्षांसाठी वाकडेवाडी इथं स्थलांतरित करण्यात आलं आहे नववर्ष प्रण्याजवळचे ऐतिहासिक किल्ले आणि वन विभागात नवं वर्ष स्वागताच्या पार्ट्या होऊ नयेत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागाचे कर्मचारी उद्या दिवसा आणि रात्रभर गस्त घालणार आहेत जंगल परिसरात जाणाऱ्या रस्त्यांवर तपासणी नाके उभारले जाणार असून त्या मार्फतही तरुणाईच्या अति उत्साहाला आवर घातला जाणार आहे काही सामाजिक स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक गावकऱ्यांचीही यासाठी वन विभागाला मदत होत आहे

बोर घाट उतरत असताना चालकाला डुलकी लागल्याने कार द्भाजकावर आदळून हा अपघात झाला

यासाठी यजमान पुण्याच्या मल्लांनीही कंबर कसली असून पूण्यातले मल्ल किताबी लढतीसाठी मैदानात उतरणार आहेत

त्याच्याबरोबर आदर्श ग्रंड देखील किताबी लढतीसाठी स्पर्धेत असेल माऊली कोकाटे आणि तानाजी झिंझूरके माती प्रकारात असतील स्पर्धेचं उदघाटन राज्याचे उपमूख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे टेनिस अरुण साने स्मृति जिल्हास्तरीय टेनिस लीग स्पर्धेच्या आज झालेल्या उपांत्य फेरीत पीवायसी अ संघानं गोल्डन बॉईज संघाचा तर एम डब्ल्यू टी ए संघानं बालेवाडी टेनिस संघाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली विजयी संघाकडून अमित नाटेकर सारंग देवी निलेश ओसवाल आणि प्रवीण पांचाळ यांनी चमकदार कामगिरी केली हवामान प्रणे आणि परिसरात आज हवामान काहीसं ढगाळ होतं